मख्यमंत्री देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक काल मुंबईत झाली बाजार समितीच्या कायद्यामध्ये सुधारणा करार शेती शेतीत नवीन तंत्रज्ञान जीवनाश्यक वस्तू कायद्यातून कृषी उत्पादनांना वगळणे ई नाम कृषी निर्यात आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली या मुद्दयांवर सर्व राज्ये आपल्या सूचना देणार असून पुढच्या पंधरा दिवसात नीती आयोगासोबत सर्व राज्यांच्या कृषी विभागाच्या सचिवांची बैठक होणार आहे कृषी क्षेत्राची उत्पादकता विपणन आणि कृषिमालाची निर्यात या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करुन समिती आपला अंतिम अहवाल पंतप्रधानांना सादर करेल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पर सधारणा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे

पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे पूरबाधित क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे

दोन्ही जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून त्या धोकापातळीच्या खाली वाहत आहेत

पुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत बऱ्याचशा भागात पाणी प्रवठा सुरळीत झाला आहे

या भागात खंडित झालेली एसटीची बससेवाही आता बऱ्यापैकी सूरू झाली आहे मिरज मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक आज पासून सुरु होणार आहे

काल प्रशासनानं ही माहिती दिली

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी काल ही माहिती दिली काँग्रेस राज्यातील काँप्रेसच्या काही नेत्यांनी काल नवी दिल्ली इथं पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील काही भागात पुरामुळे उझवलेल्या परिस्थितीची माहिती दिली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कार्यकारी अध्यक्ष बसवराज पाटील यशोमती ठाकूर नीतीन राऊत मुझफ्फर हुसेन या नेत्यांचा यामध्ये समावेश होता

अटलजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या प्ण्यतिथीनिमित्त काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली दिल्लीत सदैव अटल स्मारक या समाधीस्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला राजनाथ अण्वस्त्रांचा उपयोग प्रथम करायचा नाही हे भारताचं आजवरचं धोरण आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल राजस्थानातल्या पोखरण इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती आणि त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्याच पोखरणमध्ये येण्याची संधी मिळणं हा एक विलक्षण योगायोग आहे असं ते म्हणाले अयोध्या अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या ठिकाणी यापूर्वी जे बांधकाम होतं त्याच्या खांबांवर देवतांच्या अनेक प्रतिमा आढळल्या होत्या असं या प्रकरणातील राम लल्लाच्या वकिलांनी काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं

वैद्यनाथन यांनी आपला युक्तिवाद मांडला राष्टपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज वर्धा इथल्या सेवाग्राम मधील महात्मा गांधी औषध विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत

राज्यापाल सी विद्यासागर राव मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत

समाज माध्यमांचा सकारात्मक आणि विधायक कार्यासाठी वापर व्हावा यासाठी समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सर्वांगीण चर्चा घडवून आणणं हा या संमेलनाचा उद्देश आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मराठीभाषा विभाग महाराष्ट्र सायबर राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्था यांनी संयुक्तरीत्या हे संमेलन आयोजित केलं आहे

संस्कृत कालच्या जागतिक संस्कृत दिनी जगातील सर्वप्रथम संस्कृत इंटेरनेट रेड़िओ ऑनलाईन प्रसारित करण्यात आला नाशिक इथल्या खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा आणि तंत्रज्ञान विकास संस्थेने याची निर्मिती केली आहे

रेल्वे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली मुंबई पूणे रेल्वे सेवा कालपासून पुन्हा सुरू झाली

काल या मार्गावर रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

हे तिघे भाऊ व्यसनमुक्ती केंद्र चालवत होते नाशिक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल ही कारवाई केली यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचे संपर्कमंत्री मदन येरावार यांनी काल जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत आढावा बैठक घेतली

गोंदिया अनेक वर्ष विना अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करूनही वेतन न मिळाल्यानं गोंदिया जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं काल आत्महत्या केली केशव गोबाडे असं या शिक्षकाचं नाव आहे

सातारा सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष यशंवतराव खडेकर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं काल फलटण तालुक्यातल्या आसू इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

या क्षेत्रात आता खरिपाची पेरणी शक्य नसल्याचं कृषी तज्ञांनी सांगितल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पर्याय उरला आहे आधी पाऊस उशिरा आल्यामुळे आणि त्यानंतर अतिपावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पेरणी होऊ शकली नाही रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे माजी क्रिकेटपट्र कपिल देव अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली शास्त्री यांची निवड दोन वर्षांसाठी असेल

उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे